काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे तसंच त्रुणमूल काँग्रेस आप आणि डावे पक्ष देखील नागरिकत्व सुधारणा कायद्याला राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याशी जोडून लोकांमध्ये भय पसरवत असल्याचा त्या म्हणाल्या सरकारच्या च्कीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा नागरिकांना अधिकार असल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं होतं नागरिकत्व सुधारणा कायद्याचा मुद्दा उपस्थित करुन संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेवरून जनतेचं लक्ष दसरीकडे वळवण्यात येत असल्याचा आरोप राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे ते आज पूणे इथं एका पत्रकार परिषदेत बोलत होते नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरात होत असलेल्या घटनांमुळे सामाजिक आणि धार्मिक ऐक्याला धोका असून या संदर्भात केवळ एका विशिष्ट वर्गाला लक्ष्य करण्यात येत असल्याचं पवार म्हणाले

ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते मात्र गृहमंत्री अमित शाह यांनी देशातल्या सर्वात मोठ्या आर्थिक मंदीवरील लोकांच लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व कायद्याची खेळी केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला

तसंच या देशात पाकिस्तान बांग्लादेशातून आलेल्या नागरिकांना हकलून लावण्याची गरज असल्याचं राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्रात सत्तास्थापनेमध्ये जे काही घडलं ते मतदारांशी प्रतारणा असल्याचं ते म्हणाले देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सत्तास्थापनेसाठी केलेली युती देखील चुकीचीच होती अशी टिकाही राज यांनी केली भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींची सीमारेषेबाबत नवी दिल्लीत बैठक सुरु आहे

भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व राष्टीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तर चीनचे परराष्ट मंत्री वांग यी चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांच्यामध्ये ऑक्टोबरमध्ये चेन्नईत झालेल्या द्सऱ्या अनौपचारिक बैठकीनंतर उभय देशांच्या विशेष प्रतिनिधींची ही पहिलीच बैठक होत आहे

तसंच पंजाब आणि हरियानामध्येही थंडीची लाट कायम असून हिसारमध्ये साडे अंश डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद झाली आहे युवा पिढीने इतिहासातून प्रेरणा घ्यावी आणि जागतिक पातळीवर यश संपादन करावं असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे अमरावती इथं काल ते बोलत होते राज्यपालांच्या हस्ते काल अमरावती इथं राजमाता अहिल्यादेवी पुरस्कार देऊन समाजसेविका गौरी सावंत अभिनेत्री सुधा चंद्रन आणि क्रीडापटू छाया भट तसंच प्रशासकीय अधिकारी वर्षा भाकरे यांना गौरवण्यात आलं त्यांच्या हस्ते काल आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटनही करण्यात आलं

अमरावती इथं गाडगेबाबांच्या समाधीस्थळाला भेट दिल्यानंतर त्या काल बोलत होत्या या विकास आराखड्याच्या मंजूरीसंदर्भात शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील असं त्यांनी यावेळी सांगितलं